आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन पाटणा बंगलुरू संघमित्रा एक्सप्रेसचं चंद्रपूर इथं काल रात्री कपलिंग तुटलं

विदर्भातदेखील पावसाने प्न्हा हजेरी लावण्याने शेतक यांवर द्बार पेरणीचे ओढावलेले संकट काही प्रमाणात टळले आहे

आज देखील दुपारनंतर पावसानं नागपूरात हजेरी लावली आहे चंद्रपूर जिल्हयात मागील दोन दिवसापासून समाधानकारक पाऊस असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळविलं आहे बाईट चंद्रप्र जिल्हयात ठरावीक कालावधीत पाऊस झाला नसल्यामुळ शेतकरी चिंतात्र होते आणि द्पार पेरणीचे संकट जाणवत होते मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्हयात बहतांश आगात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडल्यानं शेतक यांनी काहीशी चिंता कमी झाली आहे हा पाऊस पराटीच्या पिकासाठी उपयोगी जरी असता तरी धानाच्या पिकासाठी अधिक पाण्याची गरज आहे

याबाबत अधिक माहिती देत आहे आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी बाईट काल संध्याकाळी जोरदार पाऊस पडला

यवतमाळात देखील पावसाने हजेरी लावण्याने जिल्हयातील बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामाला वेग आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळविलं आहे

जोरदार पाऊस झाल्यास किमान धरणांमध्येतरी पाऊस साठा वाढेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा सर्व सामान्यांना वाटते

त्यामुळं जिल्हयामध्ये द्रष्काळापेक्षाही विदारक चित्र झाले आहे

विदर्भात येत्या पाच दिवस पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं व्यक्त केला असून काही ठिकाणी मध्यम ते जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळं ठाण्यामध्ये बदलाप्रजवळ रेल्वेरूळावर उल्हास नदीच्या प्राचं पाणी साचल्यानं म्ंबईहन कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती यातून सूमारे बाराशे प्रवाशांना राष्ट्रीय आपती निवारण दलानं स्रक्षित स्थळी हलवल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळविलं आहे

खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतक यांचे न्कसान झाले आहे पेरणी झालेली पिके पावसाअभावी पूर्णपणे मृतावस्थेत आहेत या शेतक यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवून आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात येईल त्यासाठी परिसरातील गावांत नुकसान झालेल्या पिकांचा तात्काळ सर्व्हे करावा अशा सुचना आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी यवतमाळच्या संबंधित अधिका यांना दिल्या त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील मादणी कृष्णापूर कोटंबा नायगाव आदी गावांचा दौरा करून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली

गोक्ळ उर्फ संजू सन्न् मडावी रतन उर्फ म्न्ना भिकारी कंजामी सरिता उर्फ म्क्ती मासा कल्लो शैला उर्फ राजे मंगळू हेडो जरिना उर्फ शांती दानू होयामी आणि मीना धूर्वा अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत

शिवाय पोलिस विभाग राबवीत असलेली नवजीवन योजना जनजागरण मेळावे या माध्यमातून नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही बलकवडे यांनी सांगितले

महिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी मुंबई इथ केले राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे लोकशाही प्रस्कार उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहणे होते

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव जागा उपलब्ध झाल्यामुळे विविध स्तरातील महिलांना आपले कर्तत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी राखीव जागांची तरतूद करण्याची गरज आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण्कांमध्ये स्लभता आणि एकसूत्रता आणण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या धर्तीवर एकच कायदा करण्यासंदर्भात मसुदा सादर केला आहे राज्यात कुठे ना कुठे सातत्याने आचारसंहिता लागू असते त्याचा परिणाम एकूण प्रशासनावर आणि विकासावर होतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील एकाच वेळी घेण्यासंदर्भात विचारमंथन करण्याची आवश्यकता आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं समाजातील वंचित घटकांना दिलासा देण्यावर भर देण्यात येत असून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री डॉ स्रेश खाडे यांनी नागपूर इथं दिले सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी जातपडताळणी प्रकरणे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत विविध महामंडळे ऑनलाईन शिष्यवृती स्वाधार योजना शासकीय वसतीगृहे रमाई आवास योजना दिव्यांगांसाठी विविध योजना यांचा आढावा घेण्यात आला

तब्बल चार तासानंतर हे इंजिन परत आलं आणि गाडी प्ढच्या प्रवासाला निघाली पाटणा बंगळ्रू संघमित्रा एक्स्प्रेस काल नागप्रवरून रात्री साडेसहा वाजता निघाली चंद्रप्र जिल्ह्यातील वरोराजवळ रात्री आठ वाजताच्या स्मारास पोचताच डब्याना जोडणारं कापलिंग तुटलं

यावेळी हे डबे अनियंत्रित होऊन रुळाखाली घसरू शकले असते मात्र सुदैवानं असं काही झालं नाही या प्रकारामुळं प्रवाशांत एकच खळबळ उडाली पूढे गेलेलं इंजिन पाच किलोमीटर पुढे निघून गेल्यावर चालकाला हा प्रकार लक्षात आला

या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिले आहेत

मेट्रो अंतर्गत असलेल्या स्रक्षा अधिकाऱ्यानी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर सुरक्षा दलाच्या मार्फत हया वर्गाचे आयोजन झाले आहे महा मेट्रो तर्फे प्रत्येक आठवड्याला बुधवारी कामगाराकरिता सेफ्टी पार्क येथे मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे प्रशिक्षण देण्यात येते निवडण्कीच्या आचारसंहितेमुळे पहिल्या तिमाहीतील मालमता कर वसूली प्रभावित झाली होती पुढे पुन्हा विधानसभेच्या निवडण्का असल्यामुळे कर वसूलीचे सहामाहीचे उद्दिष्ट निवडण्कीपूर्वी पूर्ण करा असे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले कर आकारणी आणि कर संकलन समितीची पहिली बैठक काल पार पडली याप्रसंगी ते बोलत होते चालू वर्षात निवडणका आल्याने कर वसूलीवर त्याचा परिणाम नक्कीच पडला आहे मात्र निवडण्कीव्यतिरिक्त काळात कर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यतत्पर राहन वसुलीचे उद्दिष्ट गाठायला हवे

ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याच्या उददेशानं या समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीमध्ये टेनीसपटू लिआंडर पेस नेमबाज गगन नारंग सारख्या प्रख्यात खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे टोकिओमध्ये होणार असलेल्या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना या समितीच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत करण्यात येणार आहे तसंच सिंगापूरहून आलेल्या विशेष ऑलिम्पिक मशालीचंही रिजुजू यांच्या हस्ते काल स्वागत करण्यात आलं